आणि स राज्यात आजपासून बुधवारपर्यंत जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज

जगभरात कोरोना विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव सुरू झाला त्याला सहा महिने पूर्ण झाले त्यानंतर या साथीच्या सध्याच्या स्थितीचा आढावा संघटनेच्या आपत्कालीन समितीच्या बैठकीत काल घेण्यात आला त्यानंतर संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात हा इशारा देण्यात आला आहे कोरोना विषाणूच्या साथीमुळे अनेक देशांना सामाजिक आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागेल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे

यामुळे रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांसोबत संपर्कात राहता येईल तसंच त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यातही मदत होईल असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे रुग्णांना मोबाईल फोन वापरण्याची परवानगी दिलेली असली तरी देखील याबाबत अनेक रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी आरोग्य मंत्रालयाला मिळाल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर ही सूचना जारी करण्यात आली आहे त्या त्या राज्यांमधे अशा उपकरणांच्या वापरासाठीचं वेळापत्रक आणि निर्जंतुकीकरण यादृष्टीनं नियमावलीही तयार करता येऊ शकेल असं यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे

शिवप्यारीबाई ब्रिजलाल धूत चॅरीटेबल ट्रस्टतर्फे अहमदनगर जिल्हा रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आलेला पंचवीस खाटांचा अत्याध्रनिक अतिदक्षता कक्ष आणि मिशन झिरो उपक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते काल ई प्रणालीद्वारे करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते

त्यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमातून या संदर्भातली माहिती दिली प्रारंभीची लक्षणं आढळल्यानंतर आपण या विषाणू संबंधी चाचणी करुन घेतली त्यात आपल्याला याची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं असं त्यांनी नमूद केलं आहे

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी

येडीयुरप्पा यांनाही या विषाणूची लागण झाली असल्याचं त्यांनी ट्विटद्वारे सांगितलं

आपण निवासस्थानी विलगीकरणात असल्याची माहिती त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे दिली आहे आपण बरे होण्यासाठी प्रार्थना केलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत त्यांचे पूत्र अभिषेक बच्चन यांचा अहवाल बाधित आल्यामुळे त्यांना आणखी काही काळ रुग्णालयात उपचार घ्यावे लागणार आहेत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरही विषाणू मुक्त झाल्यामुळे काल त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं

यात जिल्ह्यातले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषदेचे माजी क्रषी सभापती उद्धवराव पाटील कौडगावकर यांचा समावेश आहे

याकाळात अत्यावश्यक सेवा चोवीस तास तर सर्व आस्थापना सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत जिल्ह्यात कळंब नगरपालिका क्षेत्रात आजपासून येत्या नऊ ऑगस्ट पर्यंत जनता संचारबंदी पाळण्यात येत आहे तसंच मुरूम नगरपालिका क्षेत्रातही कालपासून येत्या दहा ऑगस्टपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे

बहीण भावाला राखी बांधून हा दिवस साजरा करतात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देशवासियांना राखी पौर्णिमेच्या श्रभेच्छा दिल्या आहेत

यामध्ये मुंबईसह मराठवाड्यातील बीड लातूर उस्मानाबाद तसंच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात हा पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे याशिवाय नांदेड हिंगोली परभणी जालना सांगली आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्येही ब्धवारपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे

परिणामी सर्व राज्यातील अनेक ग्रामीण भाग उघड्यावरील शौचपासून मुक्त झाले आहेत उघड्यावर शौच न करण्याचं वतेन कायम राहावं कोणीही याबाबत अनभिज्ञ राहू नये आणि घन तसंच द्रवरुप कचरा व्यवस्थापन सुविधा खात्रीने उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं स्वच्छ भारत अभियान ग्रामीणने आता दुसऱ्या टप्प्याकडे वाटचाल सुरु केली आहे खुल्या जागेवर शौच मुक्ती ओपन डिफिकेशन फ्री असं या कार्यक्रमाचं नाव आहे

सहा लाखांहून अधिक सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली आहेत

या संसर्गाची थोडीही लक्षणं आढळून आली तर संबंधितांनी आणि त्यांच्या संपर्कातल्या व्यक्तिंनी तात्काळ चाचणी करुन घ्यावी असं ते म्हणाले

यापार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी सूचना केल्या असून यासंदर्भात जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी महापालिकेकडून प्रस्ताव मागवला आहे

टाळेबंदीच्या काळात व्यवसाय बंद असतानाही त्यांनी सामाजिक जाणिवेतून हे काम केलं याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर लॉकडाऊनच्या काळात सामाजिक भावनेतून मोफत मास्क वाटप करण्याचे कार्य सुरू ठेवले आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील गोविंद शेंडगे यांनी प्रतिकल परिस्थितीवर मात करत स्वतःचा कपडे शिवण्याचा व्यवसाय सांभाळत मास्कचे मोफत वाटप जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागत फिरून करण्यात आले

मलाही समाधान वाटत आहे